भारताच्या सुरिंदर सिंग कडून जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत तीन विश्वविक्रमांची नोंद

परमहा तसंच म्यानमारचे महाउपासक डेंग ग्यार उपस्थित राहणार आहेत

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील

दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांचे कालपासूनच आगमन सुरू झाले असून जिल्हा प्रशासनातर्फे या सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या धम्मबांधवांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व ती काळजी घेण्यात येत आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे दीक्षाभूमीवर सुमारे एक हजार पुस्तकांचं स्टॉल्स लावण्यात आले आहेत दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या म्ख्य समारंभात उद्या मंगवारी लाखो बौदध बांधव प्लास्टिक म्क्तीची शपथ घेणार आहे

बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवरुन अन्यायांना बौद्ध धम्माची वाट दाखवून नवी क्रांती घडवून आणली होती त्याच क्रांतीभूमीतून पर्यावरणपूरक उज्ज्वल भवितव्यासाठी प्लास्टिक म्क्तीची क्रांती घडणार आहे दीक्षाभूमीसोबतच कामठीतील ड्रॅगन पॅलेस इथं सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं सर्व व्यवस्था करण्यात आली आहे उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन कार्यक्रम सकाळी रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला आहे पथसंचलनाने कार्यक्रमाची सुरूवात होणार असून शारीरिक कवायती आणि सांघिक गीतकार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार असून एचसीएलची संस्थापक शिव नाडर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे उद्या कस्तुरचंद पार्कवर दसरा महोत्सव साजरा करणार असून सायंकाळी पाच वाजता रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे नवरात्रोत्सवातला महानवमीचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे आजच्या दिवशी अनेक ठिकाणी महिषास्र मर्दिनी रुपातील द्र्गामातेची पूजा केली जाते तसंच नऊ दिवसांच्या व्रताची आज पूर्णाहतीनं सांगता होते महाराष्ट्रातल्या आदिशक्तीच्या साडेतीन पीठांपैकी मराठवाड्यात माहर इथं रेणुका देवी तुळजापूर इथं तुळजाभवानी तसंच अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवी मंदिरात आज भजन कीर्तन पूजन होत असून भाविकांची गर्दी दिसून येत आहे क्मारिका पूजनाचा कार्यक्रमही आज अनेक ठिकाणी साजरा केला जातो

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला विजयादशमी तथा दसऱ्यानिमित्त श्भेच्छा दिल्या आहेत हा सण द्ष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे गौतम ब्द्धांनी जगाला स्वतंत्र विचारसरणी दिली आणि या विचारसरणीला क़तीमध्ये उतरवून समाज उपयोगी आचरण करण्यासाठी त्यांनी लोकोपदेश केले ब्द्धविचार हे केवळ विचार नसून त्यात एक कृतीशीलता आहेत असे विचार विद्यापीठ अन्दान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर स्खदेव थोरात यांनी आज कामठी इथं बोलताना केलं पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार हाफिज सईद आणि लष्कर ए तोयबा जमात उद्द्दावा आणि अव्य दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांच्या विरूद्ध कारवाई करण्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याचं आर्थिक कारवाई दलाच्या आशिया प्रशांत समूहानं म्हटलं आहे राष्ट्रीय विचारांचं प्रसारण व्हावं आणि भारतासह जगभरातील नागरिकांना ते सहज स्लभ ऐकता यावं या उद्देशानं निरंतर या रेडिओ वाहिनीची सुरूवात विजयादशमीच्या मुहर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या उद्बोधनानी होणार आहे विश्व संवाद केंद्राचे कार्यकर्ते आणि ई बॅटरीचे जनक नागप्रचे विनय सालोडकर यांच्या कल्पनेतून ही रेडिओ वाहिनी साकारण्यात आली आहे

बीएस सहा पेट्रोल आणि डिझेल यापूर्वीच दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध आहे जावडेकर प्रढं म्हणाले की नवीन मोटार वाहन कायद्यामुळं प्रदूषणाची तपासणी अधिक योग्य पद्धतीनं होत आहे

आणखी झाडांची कत्तल करण्यास न्यायालयातर्फे राज्य सरकारला मनाई करण्यात आली आहे शहरातील रस्त्यांच्या खड्रड्रयांबाबत मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी गांभीर्यानं दखल घेतल्यानंतर सर्वत्र खड्डे ब्जविण्याचे कार्य य्ध्दपातळीवर सुरू आहेत उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मनपा आयुक्तांनी वेळोवेळी उपअभियंता कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या बैठक घेउन वेळोवेळी खड़डयांबाबत पाठप्रावा केला

पीएमसी अर्थात पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेत झालेल्या घोटाळा मागे संचालक मंडळातील काही सदस्यांचा भाजपशी संबंध असून संचालक मंडळातील सह संचालक रणजीत सिंग हे म्लूंड चे आमदार सरदार तारासिंग यांचे प्त्र आहेत पीएमसी बँकेत झालेल्या घोटाळ्याम्ळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून ही नोटाबंदीची स्धारित आवृत्ती असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी आज नागप्रात पत्रपरिषदेदरम्यान केला

हिंगणघाट राष्ट्रीय महामार्गावर काल संध्याकाळी भरधाव वेगानं असलेली कार प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोवर आदळल्यानं ऑटो चालकासह बारा प्रवाशी जखमी झाले यापैकी चार गंभीर असून त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्हयातील पश्वैद्यकीय दवाखान्यामध्ये प्लास्टीकम्क्तीसाठी न्कताच महाश्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छता आणि दवाखान्यातील प्लास्टीक महाश्रमदानातून गोळा केला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारांनी दाखल केलेले नामांकन अर्ज मागं घेण्याचा आज अंतिम दिवस आहे

काटोल मतदारसंघातून दहा सावनेरमधून आठ हिंगण्यातून बारा उमरेडमधून अकरा कामठीतून बारा आणि रामटेक मतदारसंघातून एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र मागं घेण्याचा आज शेवटचा दिवस होता

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसाचा निवडणूक प्रचार दौरा उद्यापासून स्रू होत आहे

अमरावती जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडण्कीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयातर्फे महामतदार जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यात मतदान जाग़तीसाठी चित्ररथ फिरणार असून त्यावर कलापथकादवारे कार्यक्रमही सादर केले जाणार आहे आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते या चित्रपटालाही झेंडी दाखवण्यात आली त्यानंतर अमरावती शहरात आणि आठ आणि नऊ ऑक्टोबरला बडनेरा मूर्तीजापूर सह ठिकाणी जनजागृतीसाठी फिरणार आहे त्यावेळी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी इन्द्रवदन सिंह अंबादास यादव उपस्थित होते नागपूरच्या क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो यांच्या वतीनं नागपूर इथं सुद्धा स्वीपअंतर्गत मतदार जाग्रती मोहिम हाती घेण्यात आली असून आज जागृती चित्ररथास नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी झेंडी दाखवून या रथास रवानगी केली यावेळी लोकसंपर्क ब्युरोच्या सहायक संचालिका मीना जेटली तसंच संजय तिवारी उपस्थित होते मतदार जागृतीचा संदेश देणारा हा रथ नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात फिरणार असून त्यानंतर कामठी आणि हिंगणा या मतदारसंघात सुद्धा मतदान जागृतीचे कार्यक्रम करणार असल्याची माहिती क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरोच्या सहायक संचालिका जेटली यांनी दिली आहे

निवडणूक प्रक्रिया राबवताना प्रत्येक कार्यवाही नियोजनपूर्वक आणि अचूक होणं आवश्यक असते त्यासाठीच वेळोवेळी सराव आणि कार्यवाहीबाबत पारदर्शकता तसंच स्पष्टता असावी लागते त्याम्ळं निवडण्कीत करावी लागणारी प्रत्येक कार्यवाही निर्दोष होण्यासाठी नियोजनपूर्वक कामं करा असे निर्देश अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाद्वारे व्हिडिओकॉन्फरंसिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि त्यानंतर बैठक आज जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते मागील पसतीस वर्षात ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी जेवढा निधी उपलब्ध झाला नाही त्यापेक्षा कितीतरी पटीनं निधी गेल्या पाच वर्षात आणून ब्रम्हप्री विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हप्री सावली आणि सिंदेवाही ताल्क्याचा विकास केलेला आहे विकासाची कामं हाच निवडणूकीचा म्ददा असून केलेली विकासाची कामं मतदारासमोर कार्यकर्तांनी न्यावं असं प्रतिपादन ब्रम्हप्री विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेटटीवार यांनी ब्रम्हपूरी इथं कार्यकर्तांच्या बैठकीत केले यवतमाळ जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवल्यानं पाचही मतदारसंघातील य्तीच्या उमेदवारांप्ढं आवाहन ठरणार आहे